पुढल्या पिढीसाठी हिरवागार पर्यावरणस्नेही रहिवास सुपूर्द करण्यासाठी वचनबद्ध असल्याची भारताची ग्वाही

या बातम्या पूर्णतः निराधार असल्याचं स्पष्टीकरण काल केंद्रसरकारतर्फे देण्यात आलं गृहमंत्री अमित शहा गृहसचिव आणि काही वरीष्ठ अधिका यांची काल नवी दिल्ली श्वे पुनर्रचना आयोग स्थापन करण्यासंदर्भात बैठक झाली अशी बातमी काही माध्यमांतर्फे देण्यात आली होती तिचं केंद्रसरकारनं खंडन केलं आहे अमित शहा यांनी गृहसचिवांसोबत काल नवी दिल्लीत घेतलेल्या बैठकीत जम्मू काश्मीरमधल्या सुरक्षा व्यवस्थेविषयी चर्चा केली यावेळी गृहसचिवांनी अमित शाह यांच्यासमोर सुरक्षेसंदर्भात व्यापक सादरीकरण केलं सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी अमरनाथ यात्रेसाठी केलेली सुरक्षा व्यवस्था याविषयीही शहा यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली काल एक उच्चस्तरीय बैठक झाली या बैठकीला केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान उपस्थित होते या बैठकीत कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती आणि कच्च्या तेलाचा पुरवठा यासंदर्भात चर्चा झाली पर्यावरण दिनानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे हवामान बदलाला तोंड देण्यासाठी भारत सज्ज असून पुढल्या पिढीसाठी हिरवागार पर्यावरणस्नेही रहिवास सुपूर्द करण्यासाठी वचनबद्ध आहे असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पर्यावरणदिनानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलं आहे तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे निसर्गाशी ताळमेळ राखला तरच भविष्य सुंदर ठरेल पर्यावरणनिमित्त आज राजभवनात आयोजित कार्यक्रमामधे राज्पाल चे विद्यासागर राव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थ आणि वनमंत्री सुधीर मुंनगटीवार यांच्यासह अनेकानी वृक्षारोपण केलं नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाचे अनेक कार्यकर्ते याकार्यक्रमात सहभागी झाले होते पर्यावरण संरक्षणासंदर्भात जनजागृती करण्याच्यादृष्टीनं केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर उद्या मुंबईतल्या चित्रपट विभागाच्या प्रांगणात त्यांनी नव्याने सुरु केलेल्या सेल्फी विथ सर्फिंग अभियानाअंतर्गत वृक्षारोपण करणार आहेत आकाशवाणी वृत्ताविभागाच्या मुख्य महासंचालिका ईरा जोशी यांनी नवी दिल्लीतल्या आकाशवाणी भवनाच्या प्रांगणात आज वृक्षरोपण केलं आकाशवाणीचे वृत्तसेवा विभागाचे वरीष्ठ पदाधिकारी आणि तिर कर्मचारीसुद्धा यावेळी उपस्थित होते पर्यावरण संरक्षण आणि पाणी संवर्धनासाठी लोकचळवळ उभारण्याची गरज असल्याचं जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी सांगितलं जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय गंगा स्वच्छता अभियानानं आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते आज बोलत होते भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि विविध क्रीडा अकादमींना पर्यावरणस्नेही बनवलं जाईल असं केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे आंतराष्ट्रीय पर्यावरण दिवसाच्या निमित्तानं आज रिजूजू यांनी आज अशोकाचं रोप लावत धरतीला हिरवंगार करण्याचा संकल्प केला त्यावेळी ते बोलत होते भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या सर्व स्टेडियम आणि अकादमींमध्ये वृक्षारोपण करण्यात येईल असं सांगत ही एका दीर्घकालीन प्रयत्नांची सुरुवात आहे असं यांनी यावेळी सांगितलं भारतीय अर्थव्यवस्थेचा चालू आर्थिक वर्षातला वाढीचा दर साडेसात टक्के राहील असा अंदाज जागतिक बँकेनं कायम ठेवला आहे जागतिक आर्थिक प्रगती अहवालात जागतिक बँकेनं वाढीचा हा दर पुढच्या दोन वित्तीय वर्षात कायम राहील असं म्हटलं आहे देशाच्या सातव्या आर्थिक गणनेची तयारी सुरु झाली असून जूनच्या अखेरपर्यंत ही आर्थिक गणना करण्याचं काम सुरु होईल या आर्थिक गणनेपूर्वी नाव नोंदणी करण्याचं प्रारंभिक काम देशात ठिकठिकाणी सुरु होणार आहे केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाकडून योजनाबद्ध पद्धतींनं हा कार्यक्रम राबवणार आहे या गणनेचं काम करणा या देशभरातल्या प्रगणकांचं प्रशिक्षण हा यामधला महत्त्वाचा भाग आहे यासाठीच्या राज्य स्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेला उद्या दिल्लीत सुरुवात होणार आहे आज ईद उल फित्रचा सण देशभरात सर्वत्र साजरा झाला देशभरात भाविकांनी विविध ठिकाणच्या मशिदींमधे आणि ईदगाह मैदानावर ईदची नमाज अदा केली राजधानी दिल्लीत जामा मशिद फतेपूर मशिद अणि ईदगा मैदानावर नमाज अदा करण्यात आलं यावेळी चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला होता मध्यप्रदेशात ही ईद मिठी ईद म्हणून ओळखली जाते भोपाळमधे शहर काझी क्विं विशेष नमाज अदा करण्यात आली राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी यानिमित्तानं लोकांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या करुणा दातृत्व आणि बंधुत्व यावरची श्रद्धा अधिक दृढ करणारा पचित्र रमझान महिन्यातला हा अत्युच्च दिन असून आपल्या संस्कृतीचा पाया असणा या मुल्यांची नव्यानं जोपासना करायला हवी असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे तर परस्परांमधे प्रेम आणि आनंद वाटण्यामध्येच या सणाचं सार आहे असं उपराष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही ईदच्या शुभेच्छा दिल्या या निमित्तानं शांतता सद्भावना आणि एकता या भावना वृद्धींगत होतील आणि सर्वजण सुख समाधान अनुभवतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली तेलंगणामधे सर्व मशिदी ईदगाह आणि खुल्या मैदानावर विशेष नमाज अदा करण्यात आली रमजान ईद चा सण आज महाराष्ट्रात सर्वत्र पारंपरिक उत्साहाने साजरा झाला ठिकठिकाणी मशिदी आणि ईदगाह मधे विशेष नमाज अदा करण्यात आली राज्यपाल चे

यावेळी मौलवी झिया उर रहमान शेख यांनी राज्यपालांच्या उपस्थितीत प्रार्थना म्हटली त्यानंतर राज्यपालांच्या हस्ते मिठाई वाटप करण्यात आलं राज्यात तिरत्रही ईद उत्साहाने साजरी करण्यात आली त्याच्या बातम्या आमच्या ठिकटिकाणच्या वार्ताहरांनी दिल्या आहेत वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा अर्थात नीट चा निकाल आज जाहीर झाला या परीक्षेत राजस्थानचा नलिन खंडेलवाल प्रथम आला आहे तर दिल्लीचा भाविक बन्सल दुसरा आणि उत्तर प्रदेशचा अक्षत कौशिक या परीक्षेत तिसरा आला आहे एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय परीक्षा संस्थेद्वारे ही परीक्षा घेतली जाते तेलंगणाची मालिनी रेड्डी या परीक्षेत मुलींमध्ये पहिली आली असून देशात ती सातव्या क्रमांकावर आहे

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात झोला त्यांच्या महत्वाकांक्षी चांद्रयान दोनला चंद्रावर पाठवण्यासाठी योग्य अवकाश मार्ग सापडला आहे

कर्नाटकातल्या बेल्लारी खेली जमीन जिंदाल कंपनीला देण्याच्या कर्नाटक सरकारच्या विरोधात भाजपानं आंदोलन छेडण्याचा ध्वारा दिला आहे

पाटील यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे मात्र कर्नाटकाचे उद्योग मंत्री के

जॉर्ज यांनी सरकारच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे तीन दिवसांच्या दुसऱ्या जागतिक विकलांग परिषदेसाठी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गेहलोत आज अर्जेन्टिनाची राजधानी ब्युनॉस एरिस क्वे रवाना झाले विकलांगांच्या सक्षमीकरणाबाबतच्या जागतिक समस्या त्यांची समावेशकता आणि त्यांना स्वतंत्र आणि सन्मानाने जगण्यासाठी आवश्यक असलेल्या तरतुदी या बाबींवर चर्चा करण्याच्यादृष्टीनं या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे

या दौ यामधे ते रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यांशी क्रेमलिन श्वें चर्चा करणार आहेत

त्या आधी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाला शुभेच्छा दिल्या